शिक्षकआणिपदवीधरआमदारयांच्याउपस्थितीतयासंदर्भातकालबैठकझाली

आगामीमहानगरपालिका नगरपालिका तसंचस्थानिकस्वराज्यसंस्थांच्यानिवडणुकामहाविकासआघाडीच्याझेंड्याखालीएकत्रलढवण्याचानिर्णयशिवसेनेनं कालघेतला

यानिवडणुकांसंदर्भातल्यारणनीतीवरविचारसुरूअसून याबाबतअंतिमनिर्णयउद्धवठाकरेघेतील अशीमाहितीशिवसेनानेतेअब्दुलसत्तारयांनीदिली कोरोनाउद्रेकामुळेपुढेढकललेल्याकल्याण डोंबिवली औरंगाबादमहानगरपालिकांच्यानिवडणुकीच्यापार्श्वभूमीवरशिवसेनेनंघेतलेलानिर्णयमहत्त्वपूर्णमानलाजातआहे

केंद्रसरकारनंआयुर्वेदाच्याडॉक्टरांनाशस्त्रक्रियेसाठीदिलेलीपरवानगीमागेघेण्याच्यामागणीसाठीडियनमेडिकलअसोसिएशननंआ जएकदिवसीयबंदपुकारलाआहे

पालिकेच्यारुग्णालयातकोविडसेंटरआणिमहत्वाच्याशस्त्रक्रियास्रूअसल्याचेरुग्णालयप्रशासनानंसांगितलंआहे वाशिममध्येही शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची उपस्थिती कमी दिसून आली नाशिक तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातही संप पुकारण्यात आला आहे राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली कमी दाबाच्या पट्टयामुळे मुंबईत आज सकाळपासून रिमझिम पाऊस पडत आहे हिवाळ्यात अचानक झालेल्या या हवामानातील बदलामुळे कोरोनाच्या काळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे येत्या सात दिवसात असंच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे नवी मुंबई परिसरातही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला पालघर नाशिक सातारा नंदुरबार जिल्ह्यातही आज हलका पाऊस पडला

ठाणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असूनरात्री अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला रायगड जिल्ह्यात आज पहाटेपासून आलेल्या पावसानं शेतकरी हवालदिल झाले आहेत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं वातावरणात बदल झाल्याचं सांगण्यात येत आहे अहमदनगर धुळे वाशिम बीड नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रात गारपीट शक्यता वर्तवल्यामुळे द्राक्ष उत्पादक हवालदिल झाला आहे

आता ऊन पडायला सुरुवात झाली भंडारा गोंदिया यवतमाळ गडचिरोली उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात मात्र पावसाची नोंद नाही पर्यावरणाच्या बाबतीत भारत हा एक जबाबदार देश असून पर्यावरणाच्या समस्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत अस प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे पॅरिस कराराला उद्या पाच वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्ली क्विं पत्रकार परिषदेत बोलत होते

राज्यशासनआणि किंगडम ऑफ नेदरलँड्सच्या वाणिज्य दृतावास यांच्यांतकाल सामंजस्य करार करण्यात आला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेदरलॅंडचे मुंबईतल्या कॉन्सुलेट जनरल बार्ट डी जोंग आणि पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या सांडपाण्याचा पुनर्वापर प्लास्टीकसारख्या घनकचऱ्याचा पुनर्वापर नद्यांची स्वच्छता शाश्वत अर्थव्यवस्थेचा विकास अशा क्षेत्रांमध्ये याद्वारे एकत्रीतरित्या काम केलं जाणार आहे या सामंजस्य कराराच्या माध्यमातून नेदरलँड आणि महाराष्ट्रातील संबंध अधिक वृद्धींगत होतील यामध्ये आता नेदरलँड् वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळणार असल्यानं या कामास निश्वितच चालना मिळेल असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले

या सोयीमुळे उद्योग क्षेत्रामध्ये अधिक लवचिकता येईल असं रिझर्व्ह बँकेनी म्हटलं आहे

गतवर्षीच्याहंगामातशेवटीशेवटीकोरोनासंकटामुळेकारखान्यांपुढेअडचणीनिर्माणझाल्या यंदाऊसमुबलकप्रमाणातउपलब्धआहे पणमजुरांचीकमतरताअसल्यानंहंगामाच्याशेवटीअधिकऊसगाळपकरण्यासाठीधावपळकरावीलागतआहे सोलापूरजिल्ह्याच्याकरमाळातालुक्याततीनजणांचेबळीघेतलेल्यानरभक्षकबिबट्यानंकालनरसोबावाडीसांगवीजवळशेतातकामक रणाऱ्याएकामहिलेवरहल्लाकेला यामहिलेनंबिबट्याचीझडपचुकवली आणितिथंअसलेल्यालोकांनीबिबट्यावरदगडांचामाराकेल्यानंतरतोबिबट्यातिथूनपळूनगेला

वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती जमाती नागरिकांचे मागास प्रवर्गाचे आरक्षण आज काढण्यात आलं

राज्यातरक्ताचातुटवडादिसूनयेतअसतांना चंद्रपूरजिल्ह्यातमात्र रक्ताचामुबलकसाठादिसूनयेतआहेत जिल्ह्यातरक्तदात्यांनीकेलेल्याउत्स्फूर्तरक्तदानामुळेजिल्हारक्ताच्याबाबतीतस्वयंपूर्णझालाअसून आपत्कालीनस्थितीत तिरजिल्ह्यांनासुद्धापुरवठाकरण्याचीक्षमताजिल्ह्यातनिर्माणझालीआहेत